आम आदमी पार्टीनं सत्तरपैकी पस्तीस जागांवर विजय मिळवला असून अड्डावीस जागांवर आघाडी घेतली आहे भाजपनं तीन जागा जिंकल्या असून चार जागांवर आघाडी घेतली आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचं अभिनंदन केलं आहे दिल्लीतील जनतेनं मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिलं असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे या निकालांमुळे भाजपचा धार्मिक ध्रवीकरणाचा प्रयत्न फसला असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे माता मातुभाषा आणि मातुभूमी प्रती आदर बाळगणं ही यशाची सुरुवात आहे हे स्मरणात ठेऊन आपल्या नीतीमूल्यांप्रती प्रामाणिक राहत यूवापिढीनं उच्च ध्येयासक्ती ठेवून देशाला बलशाली बनवावं असं आवाहन राज्यपाल तथा कृलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगुहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या काँशल्यांचा विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकीक वाढवण्याच्या ध्येयानं कृतीशील व्हावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा अश्विनीक्मार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाह्णे होते हिंगणघाट छिल्या प्राध्यपिकेला पेट्रोल टाकून जाळून मारल्याप्रकरणी दोन आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे या विशेष तपास पथकाचं नेतृत्व वर्ध्याच्या पोलिस उपअधिक्षक तृप्ती जाधव करत आहेत

तीन फेब्रुवारी रोजी त्यानं प्राध्यपिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता तिच्यावर नागपूर्मध्ये उपचार सुरु होते त्यादरम्यान काल तिचा मृत्यू झाला शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची मूख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदनं आणि तक्रारी घेऊन येत असतात त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत पून्हा आम आदमी पार्टी विजयी झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्वी गावातल्या ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद साजरा केला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविद केजरीवाल यांचा राजकीय प्रवास अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातूनच सुरू झाला होता राज्यात विस्त्रही या विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला विधवा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबूनअसलेल्या कूट्रंबांना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आजारी व्यक्ती उदरनिर्वाहाचं निश्चित साधन नसलेल्या सामाजिक आधार नसलेल्या व्यक्ती किवा ग्रामीण कारागारींनाही अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी पुखठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी दिली आहे

अट्रोसिटी कायद्यात दुरुस्ती करून हा कायदा अधिक मजबूत करणाऱ्या तरतुदी केंद्र सरकारनं केल्या आहेत त्या दुरुस्ती घटनाबाह्य असल्याचा ठपका ठेवणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलायानं आज निकाल देताना या तरतूदी घटनेच्या चौकटीत असल्याचा निकाल दिला आहे या निकालामुळे केंद्र सरकारनं ऍट्रोसिटी कायदा अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या द्रुस्तीला घटनात्मक दर्जा मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं देशभरातील आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी स्वागत करतो असं केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे

या परिघात लालपरी अर्थात साधी परिवर्तन बसगाड्या चालवण्यात येतात एसटी सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी दोन हजार साध्या परिवर्तन बस गाड्यांची आवश्यकता आहे

चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदी संदर्भात समिती स्थापन केली आहे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या लेखी निर्देशांनंतर समिती स्थापन केल्याचं जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी सांगितलं समितीत जिल्ह्यातले नागरिक समाजसेवी संघटना श्रमिक संघटना व्यापारी कामगार आणि अन्य वर्गाची मतं जाणून घेतली जातील राज्यातल्या प्रिजी शाळांमध्ये सरकारी धोरणानुसार आरटीई अर्थात शिक्षणाचा अधिकार अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला परंतु या विद्यार्थ्यांचा परतावा विजी शाळांना अद्यापही मिळाला नाही सरकारकडे कोट्यावधी रूपयांचा परतावा बाकी आहे तो तत्काळ दिला नाही तर ईसा संघटनेच्या सभासद शाळा यापूढे आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचा श्राारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी शिक्षण विभागाला दिला आहे वाशिम जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहर गळाला आहे त्यामुळे आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे थंडीचं प्रमाण कमी झाल्यानं आंब्याला मोहर मुळातच कमी फुटला होता त्यात ढगाळ हवामानामुळे मोहर गळून गेला आहे शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं आज गमावला

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता

हेत्री निकोलसला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तर रॉस टेलरला मालिकावीराचा किताब मिळाला राज्यात गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंधिंत घट झाली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ कोकणाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या अड्डेचाळीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे